मान्य केलेल्या योजनेनुसार काटेकोरपणे प्रवठा करण्याच्या सूचना खत प्रवठादारांना दिल्या आहेत त्यानुसार रोज पुरवठा होतोय का यावर खत विभागाचं बारकाईनं लक्ष राहील असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

कोरोना प्रादूर्भावाच्या काळात कामगारांच्या स्थलांतरामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी स्थानिक कामगारांना प्रशिक्षण देण्याबाबत राज्य शासन विचार करत असल्याचं कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी आज सांगितलं ते सीआयआयच्या पश्चिम विभाग परिषदेत कौशल्य प्रशिक्षणाचं भविष्य या विषयावर बोलत होते महाराष्ट्र हे एक महत्वाचे औद्योगिक राज्य असून इथं रोजगाराच्या संधी अधिक असल्यानं परराज्यातून मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत असतं आता हे कामगार आपल्या गावी परत गेल्यामुळे राज्यापुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे स्थानिकांनाच विविध कौशल्याचं प्रशिक्षण देण्याबाबत सरकार विचार करत असून डिजीटल माध्यमातून हे प्रशिक्षण देण्याबाबत एक कार्यक्रम आखत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं महाराष्ट्र अप्रेटिंस शिप प्रोत्साहन योजना ही राष्ट्रीय धर्तीवर चालवण्याबाबतही विचार करत असून आयआयटी मध्ये सौर उर्जा ड्रोन आणि विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या बाबतीत प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचंही ते म्हणाले

देशातली कोरोनाबाधितांची संख्या तीन दिवसांतच नऊ लाखावरून दहा लाखावर गेली आहे

आतापर्यंतची एका दिवसातली ही सर्वाधिक संख्या आहेत

एका दिवसात आढळलेल्या रुग्णसंख्येचा हा आजपर्यंतचा उच्चांक आहे

धुळे जिल्ह्यात कोरोना साथीचा फैलाव होत आहे परंतू रुग्ण बरे होण्याचा देखील वेग वाढला आहे

भंडारा जिल्हयात सामान्य रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालय तुससर इथं ई संजीवनी ओपीडी सुरु करण्यात आलेली आहे या ही मोफत सेवेत ऑनलाईन व्हीसीद्वारे तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून सल्ला देण्यात येतो

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज ट्वीटरवर ही माहिती दिली गृहमंत्र्यांनी या संदर्भात काल गृह विभागासाठीचे अतिरिक्त मुख्य सचिव सिताराम कुंटे यांच्यासह घेतलेल्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत या वर्षअखेरपर्यंत पोलिस भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय घेतल्याचं पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे मुंबई शेअर बाजारात आज सलग तिसऱ्या दिवशी तेजी राहिली

आज सुरू असलेल्या बचाव कार्यादरम्यान आणखी दोन मृतदेह हाती लागले या दुर्घटनेत जखमी असलेल्या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत मुंबईत गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे या ईमारतीचा एक भाग काल कोसळला होता धोकादायक बनलेल्या या ईमारतीचा काही भाग म्हाडाने रिकामा केला होता मात्र कोरोना प्रादुर्भावामुळे काही कुटुंबे या ईमारतीत पुन्हा राहायला आली होती असं पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे कोकणात गणेशत्सव निर्विघ्नं पार पडावा यासाठी गावगावच्या दक्षता समिती तसंच गणेशमंडळानी सुरक्षितता आणि आरोग्य विषयक सुविधांकडे लक्ष पुरवून प्रशासनाला सहकार्य करावं असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले रायगड सिधूद्र्ग रत्नागिरी जिल्ह्याच्या उपाययोजना बाबतचा आढावा आज मुख्यमंत्र्यांनी घेतला गणेशत्सव काळात नागरिकांच्या वाहतूकीबाबत पुरेपुर काळजी घ्यावी अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी कोरोना विषयक उपाययोजनाचा देखील आढावा घेतला

बौद्ध अनुयायी सर्व जगभर पसरले आहेत आणि भारत हा बुद्धांचा देश म्हणून जगभर त्याची ओळख आहे असं असूनही फार कमी प्रमाणात परदेशी बौद्ध अनुयायी भारतात येतात असी खंत केंद्रीय पर्यटन मंत्री प्रह्नाद सिंग यांनी व्यक्त केली आहे

बौद्ध स्थळांना फार कमी पर्यटक भेट देतात याचं कारण शोधून योग्य उपाय योजना करायला हव्यात असंही ते म्हणाले बौद्ध स्थळांच्या विकासाकरता आणि त्यांना जगभर प्रसिध्दी देण्यासाठी सरकार विशेष पावलं उचलत असल्याचं त्यांनी सांगितलं

सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना याबाबत पत्र पाठवण्यात आलं असून परिषदेकडे चाचणीसंबंधीची सर्व आकडेवारी पाठवण्यास सांगितलं आहे

आतापर्यंत देशभरात एक कोटीहून अधिक चाचण्या झाल्या आहेत कोरोनाप्रादुर्भावामुळे यंदाची बकरी ईद साधेपणानं साजरी करावी तसचं सरकारतर्फे जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वांचं पालन करावं असं आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे सरकारनं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या उपस्थितीत या आठवड्याच्या सुरूवातीला झालेल्या एका बैठकीत बकरी ईद सणाबाबत काही मार्गदर्शक सूचना निश्वित केल्या आहेत

गडचिरोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग व अन्य विभागाची पहिल्या टप्प्यातील विकास कामे पूर्ण झाली परंतु दुसऱ्या टप्प्यातील कामे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी परवानगी मिळाली नसल्याचे कारण पुढे करून थांबवलेली आहेत यासंदर्भात वनाधिकाऱ्यांशी चर्चा करुन कामे सुरु करण्यासाठी मध्यस्थी करावी अशी सूचना खासदार अशोक नेते यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आज नेते यांनी जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांची भेट घेऊन जिल्हयातील रखडलेल्या कामांची माहिती दिली

मुंबई शहर आणि उपनगरात आज सकाळी चांगला पाऊस झाला संध्याकाळी मुंबई शहर भागात पावसानं विश्रांती घेतली आहे पालघर जिल्ह्यात वसई नायगाव भागात संध्याकाळी पावसाचा जोर वाढला आहे सिधूदूर्ग जिल्ह्यात येत्या दोन दिवसात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागान वर्तवली आहे याकाळात मालवण ते वसई समुद्र किनाऱ्यावर तीन ते चार मीटर उंचीच्या लाटा उसळण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे नाशिक जिल्ह्यात निफाड आणि पिपळ तालुक्यात पाऊस सुरु आहे

गेल्या चोविस तासात कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला विदर्भात बह्तांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला